दरम्यान उद्यापासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे केंद्र सरकारन दिलखा निर्देशांनुसार मलश्विया इंडोनश्विया व्हिएतनाम आणि नप्रळहन मुंबईला यध्विया प्रवाश्यांची मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंत्रराष्ट्रीय विमानतळावर तपासणी सुरु कली असल्याची माहिती विमानतळ व्यवस्थापनानं दिली

तसंच परतीच्या प्रवासात वूहानमधविडकलच्या भारतीय नागरिकांना परतही आणलं जाणार होतं